पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये एका तुरुंगात भारतीय उपउच्चायूक गौरव अहलुवालिया यांनी काल जाधव यांची भेक्षेतली सुमारे दोन तास या दोघांमध्ये चर्चा झाल्याचं वृत्त आहे यावेळी दोघांच्या संभाषणात भाषेचं कोणतंही बंधन पाकिस्ताननं ठेवलं नव्हतं मात्र पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या या संभाषणाच्या नोंदी पाकिस्ताननं ठेवल्या आहेत

या विजयाबरोबरच भारतानं दोन सामन्यांची मालिकाही दोन शून्यनं जिंकली आहे

रविंद्र जडेजा आणि मोहम्मद शमीनं प्रत्येकी तीन गडी बाद केले भारताच्या हनुमा विहारीला सामनावीर पुरस्कार देण्यात आला या विजयामुळे भारत आंतरराष्ट्रीय क्रिकेट महासंघ आयसीसीच्या जागतिक कसोटी सामन्याच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आला आहे

त्यांना रौप्य पदक मिळालं आहे काल अपूर्वी चंदेला आणि दिपक कुमार यांनी सुवर्ण पदक प क्रावलं होतं त्यांनी चीनच्या जोडीचा पराभव केला तर अंजुम मौदगिल आणि दिव्यांश सिंह या जोडीनं हंगेरीच्या जोडीचा पराभव करत कांस्य पदक प क्रिावलं या स्पर्धेत भारतानं पाच सुवर्ण दोन रौप्य आणि तीन कांस्य पदकासह एकूण दहा पदकं जिंकली आहेत नव्या मुंबईजवळ उरणमधे ओएनजीसीच्या प्रकल्पात आज सकाळी लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जखमी आहेत सकाळी सातच्या सुमाराला वायू प्रक्रिया सयंत्राजवळ अचानक ज्वाळा भडकल्या आग लागल्याची माहिती मिळाताच अग्निशमन दलाचं पथक तातडीनं रवान झालं असून बचाव कार्य सुरु आहे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे राज्यात बहुतांश ठिकाणी पुढचे पाच दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केला आहे कोकणसह मुंबई ठाण्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान मुंबईसह उपनगरात काल रात्रीपासून पाऊस सुरु झाला असून सखल भागात पाणी साचलं आहे